गेल्या वर्षी सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण इथे दाखल झाले आहेत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज ही माहिती दिली हिंजवडी पुणे जिल्हा परिषद आणि विप्रो कंपनीच्या वतीने हिंजवडीमध्ये कोविड समर्पित रुग्णालय दु्सऱ्या टप्प्यांतही सुरू करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने सुरू असलेले रुग्णालय पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू केले जाणार आहे

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी आज ही माहिती दिली लसीकरण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसींचा त्टवडा जाणवू लागला आहे जिल्ह्यात सध्या केवळ दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे लसीकरण पूण्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं मत खासदार गिरीश बापट यांनी आज व्यक्त केलं लसीकरणाबाबत भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेत झाली त्यावेळी ते बोलत होते

मराठा चेंबरच्या बैठकीत याबद्दलचा ठराव मंजूर करण्यात आला असून त्याची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे रमजान मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना चौदा एप्रिलला सुरू होत आहे त्याम्ळे रमजान महिन्यातील दररोजची पाच वेळेची नमाज आणि रात्रीची तरावीह ही विशेष नमाज मशिदींमध्ये पठण करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी पुण्याच्या सीरत कमिटीनं केली आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवलं आहे क्रेडाई बांधकाम क्षेत्राला गेल्या वर्षभरात कोरोनाचा जोरदार फटका बसला यातून सावरत असतानाच आता प्न्हा कोरोनाच्या द्सऱ्या लाटेचे संकट राज्यावर ओढवले ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात पुढील आर्थिक वर्षापर्यंत सवलत द्यावी अशी मागणी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे

मनपा पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा समिती अध्यक्षपदी अजय खेडेकर आणि उपाध्यक्षपदी ज्योती कळमकर यांची विधी समिती अध्यक्षपदी कर्णे गुरुजी आणि उपाध्यक्षपदी संदीप जऱ्हाड यांची तर शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी आनंद रीठे आणि उपाध्यक्षपदी उमेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे एव्हरेस्ट गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळं एव्हरेस्टवर चढाईला बंदी घालण्यात आली होती यंदा मात्र ती बंदी उठवण्यात आली आहे

प्ण्यातील काही गिर्यारोहक संस्था या परवानगीकडे डोळे लावून बसल्या होत्या या निर्णयामुळं त्यांच्या पुढील तयारीला सुरुवात झाली आहे पाणीप्रवठा पवना धरणातील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्यामुळे नदीमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडलं गेल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये आज आणि उद्या सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील असं पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रवीण लडकत यांनी कळवलं आहे

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत

पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा प्राद्र्भाव पुन्हा वाढतो आहे काळजी घ्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार